जळगावात शिवसेनेची जोरदार पीछेहाट झाली असून जळगाव महानगरपालिकेवरचं सुरेशदादा जैन यांचं गेल्या तीस वर्षांपासूनचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सांगलीत काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीने आघाडी घेतली होती दुपारनंतर मात्र चित्र बदललं

विकास आणि विधासाचं राजकारण केल्यामुळे जळगाव आणि सांगली महानगरपालिकेत भाजपाला उल्लेखनीय यश मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही जळगावातला भाजपाचा विजय हा ऐतिहासिक असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार जळगावचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही दिली ही निवडणूक पूर्ण तयारीनिशी लढवली होती मात्र बदल हवा होता म्हणून लोकांनी भाजपाच्या पारङ्यात कौल दिला हा पराभव स्वीकारत असल्याचं सुरेश जैन यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं अनेकदा नुकसान होतं मात्र सरकारच्या पीकविमा योजनेमुळे ही नुकसानभरपाई मिळण्यासाठी मदत होत असून यामुळे शेतकरी सुखावला आहे पीकविमा योजनेचा लाभ घेतलेले पालघरचे शेतकरी भास्कर मोरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी येत्या सात ते आठ ऑगस्टला संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं दिला आहे राज्यात सव्वा तीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अनुकंपा विनाअट करावी रिक्त पदं तात्काळ भरावीत वारसा हक्क सुरु करावा यांसारख्या मागण्यांसंदर्भात सरकारला अनेकदा निवेदन देऊनही अद्याप ठोस निर्णय नं झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं संघटनेच्या परिपत्रकात म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं विनायक भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता औरंगाबाद इथं आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली रत्नागिरी शहरात सकल मराठा समाजानं आज बद पाळला शहरातली बस रिक्षा आणि इतर वाहतूक बद असून व्यापारी संघासह इतर व्यावसायिक संघटनांनी बदला पाठिंबा दिला आहे दुकानं शाळा महाविद्यालयांसह शहरातले सर्व व्यवहार बंद आहेत रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चात माजी खासदार निलेश राणे सहभागी झाले होते

लोकसभेत आज अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक मांडलं हे विधेयक मंजूर झाल्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मूळ तरतूदी या कायद्यात पुन्हा समाविष्ट करण्यात आल्या आहेत याच आठवङ्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजूरी दिली होती गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत निकाल देताना या कायद्याअंतर्गत विना चौकशीशिवाय अटक करण्याची तरतूद शिथिल केली होती मात्र हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हा कायदा आता पूर्वस्थितीत येईल उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के

जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवंदाची शिफारस केंद्र सरकारनं अखेर मंजूर केली आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि ओरीसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विनीत सरण यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायलाही सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे

गेल्या दोन दिवसातल्या सत्रांमधली घसरण निर्देशांकानं आज भरून काढली भंडारातल्या नवोदय विद्यालयाची इमारत सुरक्षेच्या द्वष्टीने योग्य नसल्यामुळे हे विद्यालय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इमारतीत स्थानांतरित करायला अल्पसंख्याक विभागानं आज मान्यता दिली स्थानिक आमदार चरण वाघमारे आणि जिल्हाधिकारी शंतन् गोयल यांच्या पाठप्राव्यामुळे लवकरच नवोदय विद्यालय पर्यायी जागेत स्थानांतरित होणार आहे

या कवायतीसाठी अंतिम समन्वय परिषद पृण्यात काल आणि आज झाली त्यात हा निर्णय झाल्याचं संरक्षण विभागाच्या जनसंपर्क विभागानं आज प्रसिद्वीपत्रकाद्वारे जाहीर केलं भारत श्रीलंका बाग्लादेश भूतान नेपाळ थायलंड आणि म्यानमार या सातही बिमस्टेक राष्ट्रांची लष्करं या कवायतीमध्ये सहभागी होतील सदस्य राष्ट्रांमधल्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वुद्धिंगत करण्याच्या द्रष्टीनं संस्थात्मक लष्करी मंच उभारणं हा या कवायतीमागचा प्रमुख उद्देश असुन सदर्न कमांड मुख्यालयाच्या छत्राखाली ही कवायत घेतली जाणार आहे राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाह महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिलेला नाही अशा शिक्षण संस्थांची बैठक येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि समस्येचं निराकरण करून विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सर्व विभागीय आयक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मृख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व्हिडियो कान्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं पत हमी दिलेली सर्व प्रकरणं तातडीनं मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितलं मराठा विद्यार्थ्यांसाठीचं राज्यातलं पहिलं वसतिगृह आज कोल्हापुरात सुरू करण्यात आलं छोट्या व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची उद्या नवी दिल्ली इथ बैठक होणार आहे सध्या बहतांशी व्यापार हा ऑनलाईन केला जात असुन लहान व्यापाऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेतून व्यापार करण्याची सवय नसल्यामुळे अडचणी येत असल्याचं परिषदेचे अध्यक्ष बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात कोकणातल्या बहतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात दक्षिण कोकणातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे